कोरोंना विषणूचा प्राद्र्भाव नसलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष तर प्राद्र्भाव असलेल्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणार

नागप्रातील नाग पिली व पोहरा नद्या गतवैभव मिळवविण्याच्या मार्गावर कोरोनामुळे शिक्षण थांबून विदयार्थ्यांचे नुकसान होऊ नये मात्र विदयार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून द्रवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच द्रसरीकडे ऑनलाईन डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत म्ख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ स्रु नाही झाल्या तरी शिक्षण स्रु झाले पाहिजे या विधानाचा प्नरुच्चार केला म्ख्य सचिव अजोय मेहता शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त म्ख्य सचिव वंदना कृष्णा उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते

ज्या ठिकाणी शाळा स्रु होणार नाही तिथे टाटा स्काय जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच स्रु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देश म्ख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडल प्णे यांच्या मार्फत राज्यात फेब्र्वारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयता बारावी आणि दहावीच्या परिक्षाचे निकालाची तारीख अदयाप जाहीर करण्यांत आली नसल्याचे मंडळातर्फे तपास करण्यात आले आहे

हे रुग्ण पाचपावली रामेश्वरी चंद्रमणी नगर नाईक तलाव राज नगर या भागातले आहेत

दरम्यान शहरात कोविडच्या चाचण्या देखील मोठ्या परमनंट करण्यात आल्या आहेत

गडचिरोली जिल्हयातील आज आणखी दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून स्ट्टी देण्यात आली

वर्धा जिल्ह्यतिल बँकांनी किरकोळ कागदपत्राच्या पुर्ततेसाठी शेतक यांची कर्जप्रकरणे नामजूर करु नये

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी आणि पीक कर्ज मिळण्यास पात्र शेतक यांची यादी बँकेंच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर लावण्याच्या सुचना पश्संवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री स्नील केदार यांनी सर्व बँकांना दिल्यात

या पार्श्वभूमीवर विविध आवश्यक आणि नव्या बाबींचा उहापोह करण्यासाठी आमरावतिच्या श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ई कॉन्फरन्स महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला नागप्र शहरात आज सकाळपासून आकाश अंशतः अभ्राच्छादीत होतं आणि द्रपार होताच पावसाच्या सरींनी सर्वत्र दमदार हजेरी हावरी शहरात मध्यम ते जोरसार स्वरूपाची पर्जन्यवृष्टीची नोंद झाली चंद्रपूर जिल्ह्यात काल सायंकाळी तर आज सकाळपासूनच सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहेत

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसा पासून झालेल्या म्सळधार पावसाने परतवाडा अकोला महामार्ग बंद झाला आहे तर परतवाडा बेत्ल राज्य महामार्गावर मुसळधार पावसाने खरपी गावाजवळील जम्ना नाल्याला पूर पाण्याम्ळे वाहन गेला आहे वाशिम जिल्हयात एक दिवसच्या उघडीप नंतर प्न्हा पावसाला सुरुवात झाली आहे नाग पिली आणि पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव आहे मात्र निसर्गाने दिलेला हा वारसा नागरिकांच्या द्र्लक्षितपणाम्ळे विस्मृतीत जाऊ लागला परिणामी एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले मनपानी तीनही नद्यांच्या प्जरुज्जीवनाचा विडा उचलला आणि आज या नद्या आपल्या मूळस्वरुपात येऊ लागल्या आहेत शहरातील या तिन्ही नद्यांच्या प्नरूज्जीवनाम्ळे नागपूरला गतवैभव तर मिळाले आहे नागनदी पिली नदी किंवा पोहरा नदीची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली जाते मात्र या वर्षी नदयांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे काढलेला गाळ नदीच्या संरक्षण भिंतीला लावून न ठेवता तो इतरत्र पाठविण्यात आला प्रवाह मोकळा झाल्याने या नद्या खळाळून वाह् लागल्या आहे नदीतून काढलेल्या गाळ प्न्हा त्याच नदीत वाहन जाणार नसल्याने यावर्षी प्रसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सी एस आर निधीतून करण्यात आली आहे